मुंबई कॉंप्रिसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी आयुक्त अजोय मेहता यांना या प्रकरणी जबाबदार धरून त्यांना अटक करा अशी मागणी केली आहे पालिकेच्या कमी दर्जाच्या अधिकाऱयांवर कारवाई करून उपयोग नसल्याचे त्यांनी म्हटले आहे

काल संध्याकाळी ही दुर्घटना झाली देशात सर्वाधिक रोजगार महाराष्ट्रात निर्माण झाल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी केला आहे

अमरावतीमध्ये राज्यातला पहिला भाजपा शिवसेना महायुतीचा महामेळावा आज झाला यावेळी मुख्यमंत्री बोलत होते कालपर्यंत अशक्य वाटणारं आता शक्य असल्याचा विधास जनतेमध्ये निर्माण झाला आहे असंही ते म्हणाले युतीची ताकद लक्षात घेता विरोधक माघार घेऊ लागले आहेत

यावेळी संपूर्ण महाराष्ट्र भगवं करु असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्दव ठाकरे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह उभय पक्षांचे लोकप्रतिनिधी पदाधिकारी उपस्थित होते राज्यात सेना भाजपात झालेल्या सुंदोपसुंदी नंतर नंदुरबार मध्ये भाजपा सेनेच्या युतीत सारं काही आलबेल असल्याचं दाखवण्यासाठी काल सेना भाजपाची एकत्रीत पत्रकार परिषद घेण्यात आली सेना प्रमुखांच्या आदेशानंतर नंदुरबार जिल्ह्यातील शिवसेनेचे सारेच पदाधिकारी भाजपासाठी एकनिष्ठ पद्धतीने काम करणार असल्याचं यावेळी सेनेकडून स्पष्ट करण्यात आले आगामी लोकसभा निवडणूक निर्भय वातावरणात पार पडाव्यात तसंच जनतेला भयमुक्त वातावरणात मतदान करता यावं याकरिता वाशिम शहरात गेल्या तीन दिवसापासून पोलीस प्रशासनाच्या वतीनं गुन्हेगार तपासणी तसंच कोंबींग ऑंपरेशन राबवण्यात येत आहे

त्यासंदर्भात गुन्हा नोंदवण्याची कार्यवाही सुरु असतांना त्याच्या समर्थकांकडून शहर बंद करण्याचा प्रयत्न केला गेला मात्र पोलीस प्रशासनानं तो हाणून पाडला आणि संबंधीतांवर कायदेशिर कारवाई केली

व्ही पॅट पावत्या पडताळून पाहाव्यात या मागणीवर निवडणूक आयोगानं आपलं म्हणणं मांडावं असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे यासंदर्भातल्या एका याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता यावी आणि त्यातला काळ्या पैशाचा वापर बंद व्हावा या हेतूनं निवडणूक रोखे काढण्याचा निर्णय झाला असं केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात जारी करण्यात आलेले हे रोखे राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्यांमधे पारदर्शकता यावी या हेतूनं काढण्यात आल्याचं सरकारनं सांगितलं

वाशिम जिल्ह्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवेध धंद्यांविरुद्ध सुरु केलेल्या विशेष मोहिमे अंतर्गत अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकानं गाडी तपासणी नाकाबंदी रात्रीची गस्त अशा विविध उपाययोजना सुरु केल्या आहेत

अजरबैजानमधे बाकू इथं सुरु असलेल्या आर्टिस्टीक जिम्नॅस्टीक विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता फेरीत भारताच्या दीपा करमाकरनं तिसरं स्थान मिळवत व्हॉल्ट अर्थात बांबू उडी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे अंतिम फेरी उद्या होणार आहे दीपा आज बॅलन्स बीम या क्रीडा प्रकारात सहभागी होणार आहे गेल्या वर्षी नोव्हेंबरमधे जर्मनीत झालेल्या आर्टिस्टीक जिम्नॅस्टीक विश्वचषक स्पर्धेत दीपानं व्हॉल्ट कांस्यपदक पटकावलं होतं अमेरिकेची जेड क्यारे प्रथम क्रमांकावर तर मेक्सिकोची अलेक्सा मोरेनो द्स या क्रमांकावर पात्र ठरली आहे